ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ही मागणी केली होती याप्रकरणी एक सप्टेंबर पासून मुख्य सुनावणी सुरू होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कालपासून सलग तीन दिवस आभासी प्रणालीद्वारे सुनावणीचा निर्णय घेतला होता मात्र या प्रकरणाची व्याप्ती आणि हस्तक्षेप घेणाऱ्या अनेक याचिकाकर्त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी राज्य सरकाची भूमिका आहे दरम्यान वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही तसंच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली नोकर भरतीची प्रक्रिया यापूर्वीच स्थगित केलेली आहे

मराठा आरक्षणाच्या विरोधकांकडून वारंवार स्थगितीची मागणी केली जाते परंतु न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे असं मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल सांगितलं केंद्र सरकारने या याचिकेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे

ती याचिका प्रलंबित असतांना केंद्र शासन मात्र अद्यापही याविषयावर भाष्य करत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की केंद्र सरकारने आता याच्या मध्ये स्तब्ध राहण्यापेक्षा आपली भूमिका स्पष्ट करावी आणि सुप्रीम कोर्टा मध्ये याच्यामध्ये स्वतहून जॉईन व्हावं आणि मराठा आरक्षणाला समर्थन करावं

त्यावेळी ते बोलत होते भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं ही चाचणी केंद्र सुरू केली आहेत सण आणि उत्सवातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं नवीन चाचणी केंद्रांमुळे देशातली कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून जलद निदानामुळे लवकर उपचार सुरू करायला मदत होणार असल्याचं ते म्हणाले देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं राज्यात प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना यावेळी दिली यामध्ये गावातल्या मान्यवरांचा समावेश केला जाणार आहे गावकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी यावर ही समिती देखरेख ठेवणार आहे

विद्यापीठ अनुदान आयोग यु जी सी

दाखल विविध याचिकांवर उद्यापर्यंत एकत्रित उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत त्यावर याचिकाकर्त्यांना परवापर्यंत आपलं म्हणणं मांडता येईल

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्जंत्कीकारक रसायन सॅनिटायझरचा वापर होत असला तरी याच्या अतिवापरानं त्वचेला नुकसान पोहचू शकतं असा इशारा आरोग्य विभागानं दिला आहे या विषाणू संसर्गाची साथ देशभर पसरल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याचं आढळल्यानं आरोग्य विभागानं हे सूचित केलं आहे सॅनिटायझरच्या अतिरेकी वापरानं त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणूही मरतात आणि मग हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे

याशिवाय परभणी जिल्ह्यातल्या चार रुग्णांचीही नांदेडमध्ये नोंद घेण्यात आली आहे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

यात सेलू इथले पाच परभणी आणि पालम इथले प्रत्येकी तीन पूर्णा गंगाखेड जिंतूर आणि हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या कोळसा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही संचारबंदी नगरपालिका हद्द आणि तीन किलोमिटरच्या परिसरात लागू राहील

या निमित्तानं उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिप्त्रांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते महाजॉब्ज वेब पोर्टलवर तरुणांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुकर होण्याच्या द्रष्टीनं हे अॅप विकसित करण्यात आलं आहे

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल ही माहिती दिली

मुंबईत राजभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला राजस्थानातल्या सत्ता संघर्षाच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे

ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते या क्षेत्राच्या गरजा समजून घेत त्याद्रष्टीनं उपाययोजना आखत असल्याचं देसाई यांनी सांगितलं टाळेबंदीदरम्यान उत्पादन बंद असलेल्या काळासाठीही कामगारांच्या पगाराचा प्रश्न तसंच या काळातल्या वीज देयकाची माफी अशा मागण्यांचा या योजनेच्या आराखड्यात विचार केला जाणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं औद्येगिक वसाहतींच्या बाहेर असणाऱ्या कंपन्यांना खरेदीवर अनुदान देण्याच्या मुद्यावर सरकार विचार करत असल्याच देसाई म्हणाले

ते काल अकोल्यात वार्ताहरांशी बोलत होते आम्हाला तुरुंगात जाण्याचं काम पडले तरी आम्ही जाऊ असा सरकारला इशारा देत त्यांनी कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या आकडेवारीबद्दल साशंकता व्यक्त केली दरम्यान नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींची कोरोना विषाणू चाचणी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली

यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून याचा सविस्तर आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणावर सध्या नम्ने घेण्यात येत आहेत त्यामुळे संख्या वाढली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही अधिक असल्यामुळे नागरीकांनी काळजी करु नये असं ते म्हणाले जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरीकांनी घरीच राहण्याचं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं आहे

यासाठी केंद्र सरकारच्या मन्ष्यबळ विकास मंत्रालयाकडे शिफारस करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात असलेली टाळेबंदी लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद इथं परिक्षा केंद्र सुरू करावं असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे

काल नागरिकांनी तहसिलदारांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळे काढून दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी निवेदनात केली आहे

यासाठी खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती

संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडरंग माचेवाड यांच्या हस्ते ही महाप्जा करण्यात आली कोरोनाविषाणू संसर्गामुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं देखील भाविकांनी काल प्रवेशद्वारातूनच वैजनाथाचे दर्शन घेतलं औरंगाबाद जिल्ह्याच्या वेरुळ इथल्या घ्रष्णेश्वर मंदिरात काल पहाटे केवळ दोन प्जाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि अभिषेक करण्यात आला दरम्यान श्रावण महिन्यात घ्रष्णेश्वरला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे

याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत महापालिकेनं स्थापित केलेल्या कृती समितीची आढावा बैठक काल झाली

प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या प्रत्येक खर्चाचं लेखापरिक्षण करण्याचही बैठकीत निश्चित करण्यात आलं

यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला पडल्यामुळं मुगासह कापूस सोयाबीन तूर ही पिकं चांगली आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा मूग बाजारपेठेत येण्यापूर्वी मूग खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ नाफेडचं खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्याच्या पोहरेगाव इथं घर तेथे झाड उपक्रमांतर्गत काल ग्रामस्थांना नारळाचं रोप वाटप करण्यात आलं सरपंच गंगासिंह कदम यांच्या हस्ते गावातील सातशे नागरिकांना या रोपांचं वितरण करण्यात आलं